दिल्लीतल्या झोपडपट्धीधारकांना पक्की घरं दप्रयाचा उपक्रम भाजपा सरकारनंच सुरु काला असून दिल्लीत सायकल मार्ग प्रस्तावित असल्याचं त म्हणाल भारताच्या सीमब्रां संरक्षण करण्यासाठी सैन्यदल सक्षम असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली नवी दिल्लीत आज एका कार्यक्रमात त बातमीदारांशी बोलत होत पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याबद्दल विचारलास्या प्रश्नाला उत्तर दम्राना सिंग यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या परिस्थतीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर आवश्यक ती पावलं उचलत आह यावळी झालक्ष्या कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांच्या हस्त आठ विविध श्रप्रीत उल्लख्खनिय कार्याबददल रक्षामंत्री पुरस्कार दछन गौरवण्यात आलं काश्मिरमधल्या दहशतवादयांना बाह्य हसकवण्यासाठी शोधमोहिम आणि नाकाबंदी तीव्र करण्याच आदश्व जम्मू कश्मीरच पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिल आहप्र तसंच कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन कालं आहा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू कश्मीरच्या स्रक्षा व्यवस्थव्या आढावा घप्रयासाठी घप्रलप्रया गृहमंत्रालय आणि जम्मू कश्मीरच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालक्ष्या बैठकीनंतर दिलबाग सिंग यांनी श्रीनगरमध स्रक्षा व्यवस्थाची उच्च स्तरीय आढावा बैठक घप्तली त्यावछी त बोलत होत रोज होणाऱ्या घडामोडींम्ळ लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नय यांची खबरदारी घप्रयाच आदश सिंग यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल जशी आणि जव्हा गरज लागव्य तव्हा शक्य असलक्षी सर्व मदत लोकांना दप्प्याच निर्देश त्यांनी दिल जम्मू कश्मीरमध रामबन जिल्ह्यात भूस्खलन झाल्याम्ळ बंद असलब्री वाहतूक काल द्पारनंतर प्न्हा स्रु झाली हा मार्ग बंद पडल्याम्ळ साडघ्वार हजार वाहनं अडकून पडली होती चंदरको रस्त्यावर पडलक्षा ढिगारा ह वल्यानंतर वाहतूक स्रु झाली शैतानी नाला आणि रामसू दरम्यानचा रस्ता निसरडा झाल्याम्ळ वाहतूक मंद गतीनं होत आह अडकून पडलक्षी सर्व वाहनं गक्ष्यानंतर हा मार्ग चालू ठक्वण्याबाबतचा निर्णय घप्तयात यईल प्रत्यक्क जिल्ह्यातील शत्तकऱ्यांशी संपर्क साधून केंद्र सरकारनं त्यांच्यासाठी राबवलप्र्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दप्र्यासाठी भाजपा एक अभियान स्रु करणार असल्याचं भाजपा किसान मोर्चाच अध्यक्ष विरेंद्र सिंग मस्त यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं नागरिकत्व स्धारणा विधव्वकाबद्दल विरोधी पक्षांनी पसरवलक्ष्या गैरसमजाम्ळ ग्रामीण शव्वकऱ्यांच्या मनात असलक्षा राग दूर करण्याचाही भाजपा प्रयत्न करव्न असं सिंग म्हणाल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सारख्या योजना क्ठल्याही ठराविक प्रांतातील शप्रकऱ्यांसाठी असल्याचं भाजपानं कधीच म्ह लं नव्हतं असं सिंग यांनी स्पष्टा कालं

भारताशसारील राष्ट्रांमध्य असलास्या अल्पसंख्याकाचा गह्या अनक्व वर्षांपासून धार्मिक छळ झाल्याम्ळा हा नागरिक भारतात निर्वासित म्हणून रहात आहम्र

राममनोहर लोहिया माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी राजीव गांधी डॉ मनमोहन सिंग यांनी व्यक्त कालक्ष्या मतांचा आधार घर्ठन कायदयात सुधारणा काळ्याचं सरकारनं म्ह लं आह शमारच्या दश्वांमधल्या अल्पसंख्याक सम्दायाच्या मानवी हक्कांची स्रक्षा आणि संरक्षण ही भारताची जबाबदारी आह असं या नप्त्यांनी म्ह लं होतं असं सरकारनं सांगितलं आह नागरिकत्व स्धारणा कायद्याच्या समर्थनार्थ उदया महाराष्ट्रात मुंबईत संविधान सन्मान मंचाच्या वतीनं मोर्चा काढण्यात यप्तार आह या मोर्चात माजी म्ख्यमंत्री आणि विधानसभप्रल विरोधी पक्षनप्र दबेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहप्र दरम्यान नागरिकत्व स्धारणा कायद्याच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात रायगडमधल्या अलिबाग शहरात आज भाजपानं आज रक्षी काढली

जखमींना खडकी इथल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आह पूल बांधणीचा सराव स्रु असताना बांधकाम कोसळल्याम्ळ हा अपघात झाला लान्स हवालदार पीक संजीवन आणि नाईक बी क वाघमोड ह गंभीर जखमी झाल होत उपचारादरम्यान या जवानांचा मृत्यू झाला या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीच आदश दश्यात आल आहस्र

सामान्य तापमानापक्षा ह तापमान दोन अंशांनी कमी आह आज सकाळी दिल्लीत ध्क्याची दा चादर होती

योग्य आहाराम्ळ ्य आजारपण ाळता यईल असं क्रद्वीय आरोग्यमंत्री डॉक र हर्षवर्धन यांनी म्ह लं आह नवी दिल्ली इथं आज स्रु झाल या आहार मक्र्याच्या द्सऱ्या पर्वाचं उद्घा न हर्षवर्धन यांच्या हस्त झालं त्यावळी त बोलत होत आरोग्यदायी आहार ही लोकचळवळ व्हायला हवी असं त म्हणाल योग्य आहाराविषयी जनजागृती करण्याच्या प्रयत्नांमधला आणि लोकांपर्यंत पोचलक्षा आहारमक्ळा हा एक महत्वाचा उपक्रम आहा़ असं हर्षवर्धन यावळी म्हणाल भारत आणि जपान यांच्यात सागरी व्यवहारासंबंधाची पाचवी बैठक मंगळवारी शोकियोमध झाली भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नवृत्व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच अतिरिक्त सचिव इंद्रा मणि पांड्य यांनी कालं या बैठकीत दोन्ही दशांनी परस्पर हिता संबंधित तसंच सागरी व्यवहार क्षाश्वतील संबंध दृढ करण्याविषयी चर्चा काली